शाहफुलेआंबेडकरांचीविचारधारापुढं नेणारी नवीपिढीघडवणं हे आजच्या घडीचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचं प्रतिपादन

आर्थिक निर्देशक आशा वाढवणारे असून या कठीण काळात देश म्हणून आपण बरंच काही शिकलो याचं श्रेय उद्योजक तरुण शेतकरी आणि सर्वसामान्य भारतीयांना जातं असं ते म्हणाले जागतिक महामारीच्या काळात आपल्या नागरीकांचं संरक्षण करण्यात भारतानं यश प्राप्त केलं असून देश तिर क्षेत्रातही पुन्हा उसळी घेऊ शकतो असं ते म्हणाले कोविडच्या काळातही परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात विक्रमी थेट गुंतवणूक केली आहे

देशातल्या खाजगी क्षेत्रानं देशांतर्गत गरजा पूर्ण करतानाचं स्वतःची जागतिक प्रतिमाही निर्माण केली पाहीजे भारतात दर्जेदार उत्पादन तयार व्हावी आणि भारतीय उद्योग जागतीक स्पर्धेसाठी सक्षम व्हावा हेचं आत्मनिर्भर भारत अभियानाचं उद्दिष्ट आहे असं मोदी यांनी सांगितलं सर्व प्रकारच्या अनावश्यक चौकटी दुर करण्यासाठी सरकार सुधारणा करत आहे कृषी क्षेत्रातल्या सुधारणा हे त्याचं उदाहरण आहे असं ते म्हणाले शाहूफुलेआंबेडकरांचीविचारधारापुढं नेणारी नवीपिढीघडवणंहेआजच्याघडीचंसर्वातमोठंआव्हानअसल्याचंराष्ट्रवादीकाँप्रेसचेअध्यक्षशरदपवारयांनीम्हटलंआहे

महात्माफुले छत्रपतीशाहूमहाराजआणिडॉक्टरबाबासाहेबआंबेडकरयांनीविज्ञानाचीकासधरतसमाजघडवण्यासाठीआपलंआयुष्यवेचलं आपणसगळ्यांनीयाचमार्गावरचालतसमाजकारणकरायलाहवं असंहीतेम्हणाले आजपर्यंतदिलेल्यासहकार्यासाठीत्यांनीकार्यकर्त्यांचेआभारमानले

प्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीपवारयांनावाढदिवसाच्याशुभेच्छादिल्या मुख्यमंत्रीउद्धवठाकरे उपमुख्यमंत्रीअजितपवारयांच्यासहराज्यातलेमंत्रीआणिकार्यकर्त्यांनीदेखीलत्यांनाशुभेच्छादिल्याआहेत राज्यातल्या सर्व खासगी अनुदानित अंशत अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना यापुढे सुधारीत आकृतीबंध लागू करण्याऐवजी विद्यार्थी संख्येनुसार प्रतीशाळा शिपाई भत्ता लागू केला जाणार आहे शालेय शिक्षण विभागानं काल यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला या शाळांमधले नाईक पहारेकरी रात्रीचा पहारेकरी सफाई कामगार हमाल परिचर चौकीदार प्रयोगशाळा परिचर या पदांवरचे कर्मचारी निवृत्त झाल्यावर ही पदं संपुष्टात येतील असं शिक्षण विभागानं स्पष्ट केलं आहे प्रत्येक शाळेत किती विद्यार्थी संख्या असल्या कर किती शिपाई लागू राहतील त्यांना शहरात आणि ग्रामीण भागात किती भत्ता दिला जाईल यासंबंधीचे निर्देशही दिले आहेत ज्या शाळांमध्ये सद्यस्थितीत क्रिही चतुर्थ श्रेणी पद कार्यरत नाही तिथं हा आकृतीबंध लागू होणार आहे

महाराष्ट्रपर्यटनविकासमहामंडळआणिविविधखाजगीसंस्थांच्यासहयोगानंराज्यातल्यामहत्त्वाच्यापर्यटनस्थळांवरआदरातिथ्यव्यवसायालाग तीदेण्यासाठी सुसंवादकार्यक्रमाततेबोलतहोते याकार्यक्रमालापर्यटनराज्यमंत्रीअदितीतटकरे आयोजित पर्यटनविभागाच्याप्रधानसचिववल्सानायर सिंह मिटीडीसीचेव्यवस्थापकीयसंचालकआशुतोषसलील तसंचविविधनामांकितहॉटेलव्यावसायिकप्रत्यक्षआणिव्हडिओकॉन्फरन्सीगच्यामाध्यमातूनसहभागीझालेहोते औरंगाबात जिल्ह्यातली विकास कामं निर्धारित वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले देसाई यांनी काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या विकास कामांचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले दिव्यांग तसंच विद्यार्थ्यांसाठीच्या निधीची प्राधान्यानं तरतूद करायची सूचना त्यांनी केली देसाई यांनी जिल्ह्यातल्या कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीची माहिती धेतली कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात आलेल्या यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात खबरदारी घेणं कायम ठेवावं तसंच लसीकरणासाठी प्रशासनानं सज्ज रहावं अशा सूचना त्यांनी केल्या नागपूर श्वी कालपासून पोलीस भरती प्रशिक्षण शिबीराला सुरुवात झाली गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते शिबीराचं उद्घाटन झालं ग्रामीण भागातल्या उमेदवारांना पोलीस भरतीविषयीची तांत्रिक माहिती व्हावी यासाठी या शिबीराचं आयोजन केलं आहे या भरतीत आपली निवड व्हावी यासाठी उमेदवारांनी मेहत घ्यावी असं आवाहन देशमुख यांनी केलं

नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातल्या रेणापूर सुधा प्रकल्पाची उंची वाढवणं पिंपळढव साठवण तलाव आणि जलसंधारण विभागाच्या सिंचन योजनांना पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भातली कारवाई जलद गतीनं करण्याची सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे नांदेड जिल्ह्यातल्या विविध सिंचन प्रकल्प आणि भोकर तालुक्यातल्या जलसंपदा विभागाच्या प्रलंबित प्रशांबाबत काल मुंबईत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते पालकमंत्री अशोक चव्हाण या बैठकीला उपस्थित होते नांदेड परभणी हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी जीवनदायी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचं पुनर्नियोजन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या या पुनर्नियोजनातून पैनगंगा नदीवर सहा उच्च पातळी बंधारे बांधली जाणार आहेत

औरंगाबादशहरपाणीपुरवठायोजनेच्याकामाचंभूमीपुजनआजमुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांच्याहस्तेझालं

विधान परिषदेच्या नवनियुक्त सदस्यांच्या नावांची राज्यपालांकडून घोषणा होण्याआधीच त्याला विरोध करणं चुकीचं आहे त्यामुळे सदस्य निवडीला विरोध करणारी याचिका फेटाळून लावावी अशी मागणी राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात केली आहे कायद्यातल्या तरतूदीनुसार सरकार या याचिकेला उत्तर द्यायला बांधील नसल्याचंही महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी म्हटलं आहे

ऐन थंडीच्या दिवसांत कालपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस होत असल्यानं हवेत गारवा निर्माण झाला आहे नंद्रबार जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जिह्यात सर्वदूर ध्वाधार पाऊस पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे धुळे जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे सर्वत्र ढगाळ वातावरणामुळे आणि हवेतल्या गारठ्यामुळे थंडी वाढली आहे जालना जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून हवेत गारवा आहे बुलडाणा जिल्ह्यामध्ये काल रात्रीच्या सुमाराला जळगाव जामोद संग्रामपूर परिसरात काही ठिकाणी पाऊस पडला आज सकाळपासून संपूर्ण जिल्हाभरात ढगाळ वातावरण आहे काल रात्रीच्या पावसामुळे हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला असून आज ढगाळ वातावरण असून दिवसाही थंडी जाणवत असल्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे वापरायला सुरुवात केल्याचं दिसलं